चेन्नई आणि त्रिची विमानतळाच्या आधुनिकीकरणाच्या कामाची सुरुवातही यावेळी झाली भारत पेट्रोलियम चेन्नई पेट्रोलियम एन्नोर किनारपट्टी तळ तसंच चेन्नई बंदरापासून उत्तर चेन्नईतल्या मनालीपर्यंत कच्च्या तेलाच्या पाईपलाईनचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं त्यानंतर तिरुप्पूर श्वे प्रधानमंत्र्यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या सभेला संबोधित केलं दोन सुरक्षा मार्गिकांची निर्मिती होणार असून त्यातली एक तामिळनाडूमधे असेल अशी माहिती त्यांनी दिली काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करुन केवळ सुरक्षा क्षेत्रात घोटाळेच केले अशी टीका मोदी यांनी केली त्याआधी आपल्या आंध्र प्रदेश भेटीदरम्यान त्यांनी कृष्णा गोदावरी खोऱ्यातल्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या वशिष्ठ विकास प्रकल्पाचं उद्घाटन केलं कर्नाटकात हुबळी भिं आयआयटी आणि भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था यांच्या मिरतींची कोनशिला बसवण्याचा कार्यक्रमही आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदया उत्तर प्रदेशात वृदांवन चंद्रोदय मंदिर क्वें अक्षय पात्र फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित तीनशे कोटव्या भोजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर वंचित घटकातल्या शालेय विदयार्थ्यांना मोदी स्वतः तीनशे कोटव्या क्रमाकांचं भोजन वाढणार आहेत यानिमित्त आयोजित सभेला ते संबोधित करणार आहेत त्यानंतर प्रधानमंत्री स्कॉनचे आचार्य श्रीला प्रभूपाद यांच्या विग्रहांवर पुष्पांजली अर्पण करतील शाळांच्या माध्यान्ह भोजनासाठी अक्षय पात्र फाऊंडेशन अंमलबजावणी सहकारी आहेत खनिज आणि खाणकाम क्षेत्रातल्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबत या क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या भरपूर संधी आणि गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकार नवीन सर्वंकष खनिज धोरण तयार करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी ही घोषणा केली आहे

खनिज क्षेत्रातल्या उद्योगांना वीजदरात सवलत दिली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची सीबीआय चौकशी आज सकाळी मेघालयात शिलाँग कें पुन्हा सुरु झाली पोलीस अधिक्षक जगरूप सिन्हा पी के कल्याण पार्थ मुखर्जी आणि पोलीस उपअधिक्षक टी बर्धन यांचं पथक राजीव कुमार यांची चौकशी करत आहे काल सुमारे आठ तास सीबीआयची प्रश्नोत्तर सुरु होती सीबीआयच्या विनंतीवरुन त्यावेळी न्यायदंडाधिकारीही उपस्थित होते या प्रकरणातले दुसरे आरोपी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार कुणाल घोष हेसुद्धा चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात आज हजर राहिले या दोघांचीही एकत्रित चौकशी केली जाणार आहे राफेल करारामुळे देशाचे केवळ हजारो कोटी रुपयेच वाचले नसून युद्धसामर्थ्यातही वाढ झाल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटलं आहे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये जेटली म्हणाले की खोटेपणा केल्यावर काँप्रेसनं अर्धीच कागदपत्र सादर करुन आपला खोटेपणा आणखीच उघड केला आहे या अर्ध्या खोट्या माहितीमुळे आपली विश्वसार्हता मात्र पूर्णपणे संपुष्टात आल्याची जाणीव त्यांना असायला हवी असं त्यांनी सांगितलं राफेल कराराबाबत काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दोन भाषणांच्या विश्लेषणातून त्यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा वैयक्तिक द्वेषच दिसून येतो असं जेटली म्हणाले राहुल गांधी यांनी देशाच्या संसदेची प्रतिमा सर्वात जास्त मलिन केल्याचा आरोप जेटली यांनी केला रोज सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहात व्यत्यय आणायचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु असतात अशी टीका त्यांनी केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या परिषदेचं औपचारिक उद्घाटन करतील कच्चं तेल आणि तेल उत्पादनांचा भारत हा तिस या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक असून सर्वांना उर्जा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलल्याचं पेट्रोलियम आणि नैर्सगिक वायू मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी स्वागतपर भाषणात सांगितलं

राजस्थानात गुर्जर समाजाच्या पाच टक्के स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीवरुन सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्वभूमीवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे

उत्तराखंडमधल्या हरिद्वार धिं आयोजित तीन दिवसीय आरोग्य मेळ्याचा आज समारोप झाला राज्य सरकारच्या आयुष मंत्रालय आणि सीआयआयच्या वतीनं हा मेळा आयोजित करण्यात आला होता

दक्षिण कश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात केल्लम देवसार क्षेत्रात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं हे दहशतवादी या भागात असल्याची खबर मिळाल्यावर सुरक्षा दलांनी आज पहाटे तिथं शोधमोहीम सुरु केली होती दहशतवादी लपलेल्या ठिकाणी हे पथक पोचताच लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार सुरु केला

बनिहाल जवाहर बोगदा काझीगुंड क्वं बर्फ साचला असून महामार्गासह रामबन आणि बनिहाल दरम्यान भूस्खलन आणि दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत हा रस्ता पूर्णपणे साफ केल्यानंतर आणि हवामानाची स्थिती पाहता या रस्त्यावरची वाहतूक सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं

देशभरात आज वसंतपंचमीचा उत्सव साजरा केला जात आहे या दिवशी सरस्वती पूजन करण्याची प्रथा असून देशभरात विविध पद्धतीनं ही पूजा केली जाते उत्तरप्रदेशातल्या प्रयागराज क्रिं सुरु असलेल्या कुंभमेळ्यात आज वसंतपंचमीच्या दिवशी तिसरं आणि अंतिम शाहीस्नान सुरु आहे सर्वच महत्त्वाच्या आखाड्यांच्या साधूंसह लाखो भाविकांनी आज पहाटेपासून त्रिवेणी संगमावर स्नान केलं या सोहळयासाठी अनेक परदेशी नागरिकही उपस्थित असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वसंतपंचमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत पश्चिम बंगालातही सरस्वती पूजा पारंपारिक उत्साहात सुरु आहे न्यूझीलंडमधल्या वेकफिल्ड शहरातल्या जंगलात लागलेल्या आगीतून अग्निश्मन दलानं हजारो लोकांची सुटका केली आहे जंगलात लागलेली ही आग आज सहाव्या दिवशीही धुमसत आहे

तुर्की मधल्या करताल जिल्ह्यात एक रहिवासी मारत कोसळून झालेल्या अपघातात आतापर्यंत एकवीस जणांचा मृत्यू झाला आहे

ढिगा याखाली आणखी किती लोक गाडले गेले आहेत याबाबत साशंकता आहे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश सरकारनं दिले आहेत भुवनेश्वर श्विं सुरु असलेल्या महिला गोल्ड चषक फूटबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उदया नेपाळविरुद्ध होणारा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश निश्वित करायचा भारतीय महिलांचा प्रयत्न राहील

न्युझीलंडच्या मुन्रोला सामनावीर तर सिफर्टला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं

सुरक्षेच्या कारणास्तव पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधला एकही सामना पाकिस्तानमध्ये खेळायला ऑस्ट्रेलियानं नकार दिला आहे या दोन्ही संघांचे संयुक्त अरब अमिरात क्वें विश्वचषकाचे सराव सामने होणार आहेत